काल झालेल्या सुनावणीत मध्यस्थी समितीचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती एफ एम खलिफुल्ला यांनी आतापर्यंतच्या कार्यवाहीचा अहवाल काल न्यायालयाला सादर केला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठानं या प्रकरणी अंतिम अहवाल एक ऑगस्ट रोजी सादर करण्याचे निर्देश समितीला दिले असून या प्रकरणी पुढच्या सुनावणीबाबत दोन ऑगस्टला निर्णय घेणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे मध्यस्थ समितीचा अहवाल गोपनीय राहील असं न्यायालयानं नमूद केलं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबाबत दिलेल्या निर्णयानंतर पाकिस्ताननं त्यांना मुक्त करून मायदेशी परत पाठवावं असं परराष्ट व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तानला कळवलं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाबाबत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल संसदेत निवेदन केलं त्यात ही माहिती दिली न्यायालयाच्या या निर्णयातून या प्रकरणी भारताची भूमिका रास्त असल्याचं स्पष्ट होत असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे

या विधेयकात करण्यात आलेल्या कर प्रस्तावांमधील सुधारणांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली या विधेयकामुळे मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप योजनांना प्रोत्साहन मिळेल असं सांगताना सीतारमण यांनी या विधेयकातल्या अनेक मुद्यांकडे लक्ष वेधल

संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा यासाठी कालमर्यादेचं बधन नसणारा निधी उपलब्ध व्हावा यासाठी सुधारित प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे कर्नाटक विधानसभेत काल विश्वासमत प्रस्तावावर मतदान होऊ शकलं नाही चर्चेदरम्यान वारंवार व्यत्यय येत असल्यानं विधानसभा अध्यक्षांनी सदनाचं कामकाज काल दिवसभरासाठी स्थगित केलं काल या प्रस्तावावर मतदान न झाल्यानं विरोधी पक्ष भाजपनं विधानभवनात निदर्शनं केली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे निमंत्रक आहेत क्रषीक्षेत्राचा कायापालट शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ तसंच क्रषीक्षेत्रातल्या सुधारणा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत या बैठकीत चर्चा सुरु आहे ही समिती दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे

मतदान यंत्रांशी छेडछाड केली जाऊ शकते अशी जनतेला शंका असल्यानं त्यांचा लोकशाहीवरील विश्वास कायम रहावा यासाठी मतपत्रिकेद्वारे निवडणूक व्हावी असं त्यांनी काल एका संदेशात म्हटलं आहे विधानसभेची आगामी निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावी अशी मागणी काँग्रेस तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे

भारतीय अंतराळ संशोधक संघटना इस्रोनं काल ही माहिती दिली हे प्रक्षेपण पंधरा जुलैला होणार होतं मात्र तांत्रिक अडचणीमुळ ते रद्द कराव लागल

ते काल तुळजापूर येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात नळद्र्ग इथं अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्यात येईल अशी घोषणाही पाटील यांनी केली

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित महाविद्यालयावर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी दिला आहे औरंगाबाद विभागात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा खाडे यांनी काल घेतला त्यावेळी ते बोलत होते केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती तसंच मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी तातडीनं करुन कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही खाडे यांनी यावेळी दिले

ते काल बीड इथं तीस आडत गाळ्यांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गत पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात शिधापत्रकांचं वाटपही यावेळी करण्यात आलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्रातर्फे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांचं व्याख्यान झालं पुढलं वर्ष अण्णाभाऊसाठेंच जन्मशताब्दी वर्ष असून विद्यापीठात त्यांच पूर्ण साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल असं कुलगुरू येवले यांनी यावेळी सांगितलं हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेनं काल रास्ता रोको आंदोलन केलं कळमन्रीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांना याबाबत निवेदन सादर करून आंदोलन मागे घेण्यात आलं परभणी जिल्ह्याच्या पाथरी तहसील कार्यालयातल्या अव्वल कारक्नाला काल लाच स्वीकारताना अटक करण्यात आली ज्ञानोबा सोनबा काळे असं या कारकनाचं नाव असून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची लाच त्यानं मागितली होती याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात पावसानं खंड दिला असून पीकं वाळून गेली आहेत सरकारन भोकर तालूका दृष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करावा तसंच कृत्रिम पाऊस पाडावा या मागणीसाठी काल पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीन ताल्का प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आल

या पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यामध्ये समाधानाचं वातावरण आहे

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समित्यांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अनिलक्मार दाबशेडे यांनी दिली आहे ते काल औरंगाबाद इथं बोलत होते या संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी या तालुकास्तरीय समित्या गठित केल्या जाणार असल्याच त्यांनी सांगितलं मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्सप्रेसचं एक चाक काल पहाटे इगतप्री कासारा घाटात रुळावरून घसरलं चालकानं यावेळी प्रसंगावधान दाखवल्यानं संभाव्य अपघात टळला पहाटे साडे तीन वाजता ही घटना घडली